ते काल स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमधल्या बेलूर मठात आयोजित समारंभात बोलत होते स्वामी विवेकानंदांचं नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी युवावर्गानं सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं नागरिकत्व सुधारणा कायद्याचं त्यांनी समर्थन केलं या कायद्याबाबत युवा वर्गाची दिशाभूल केली जात आहे

या वादामुळे पाकिस्तानातल्या धार्मिक अल्पसंख्याक वर्गाचा छळ होत असल्याची बाब समोर आली आहे असं मोदी यांनी सांगितलं कोलकाता इं अन्य एका कार्यक्रमात त्यांनी पश्चिम बंगालसाठी सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं सर्वोच्च न्यायालयानं केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्याबद्दलच्या याचिकांवरच्या सुनावणीला तीन आठवङ्यासाठी स्थगिती दिली आहे

न्यायालय सबरीमाला व्यतिरिक्त मशिदी आणि दरग्यांमधे मुस्लिम महिलांना तसंच पारशी महिलांना प्रवेश देण्याबाबतच्या अन्य याचिका देखील सूचिबद्ध करण्याचा विचार करत आहे असं न्यायमूर्ती बोबडे म्हणाले न्यायालय पूनर्विचार याचिकांवर सुनावणी करत नसून केवळ पाच न्यायाधीशांच्या पीठानं मोठ्या पीठाकडे पाठवलेल्या सात प्रशांवरची सुनावणी करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं

या विधेयकावरील चर्चेत सभागृहातील सदस्य सहभागी झाले होते दलित समुदायाच्या विकासासाठी हे आरक्षण अनिवार्य असल्याचं उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे विरोधी पक्षनेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही या आरक्षणाला पाठिंबा दिला एनआरसीबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी यावेळी केली अनुसूचित जाती जमातींना पुढची दहा वर्ष आरक्षण देण्याच्या विधेयकाला समर्थन देणारा प्रस्ताव आसाम विधानसभेत आज मंजूर झाला नवीन वर्षातलं हे पहिलं अधिवेशन असल्यानं राज्यपाल प्राध्यापक जगदीश मुखी यांचं अभिभाषणही आज झालं काँग्रेस आणि जिर विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा विधेयका विरोधात घोषणा दिल्या आसाममधे पायाभूत सुविधा क्षेत्रात चांगले बदल घडून आले आहेत असं राज्यपाल म्हणाले आसाममधल्या स्थानिकांच्या हक्कांचं रक्षण करायला राज्य सरकारचं प्रधान्य आहे असं त्यांनी स्पष्ट केलं ओमानचे सुलतान काबूस बिन सैद अल सैद यांच्या निधनाबद्दल भारतानं आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे या काळात देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंतच फडकवला जाईल तसंच कुठलेही अधिकृत मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत दरम्यान हैथम बिन तारीक अल सैद यांनी काल ओमानच्या नवे सुलतान म्हणून शपथ घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच अभिनंदन केलं आहे नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची वाटचाल आणि वैश्विक शांतीसाठीचं योगदान कायम राखेल असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला टोळ किंवा टोळधाडीपासून ऊस पिकाचं संरक्षण करण्यासाठी उत्तर प्रदेशात ऊस विकास विभागानं शेतकरी जनजागृती मोहीम सुरु केली आहे टोळधाडीमुळे गुजरात आणि राजस्थानमधे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातल्या ऊस पिकाला वाचवण्यासाठी शेतक यांना मार्गदर्शन करावं अशा सूचना ऊस आणि साखर आयुक्त संयज भूसरेङ्डी यांनी दिल्या आहेत यासाठी गावांना वारंवार भेटी देऊन या किटकांबद्दल आणि त्यापासून पिकांच्या संरक्षणासाठी करायच्या उपाययोजनांबद्दल शेतक यांना माहिती द्यावी अशी सूचना शास्त्रज्ञ अधिकारी आणि कर्मचा यांना दिल्या आहेत उत्तर भारतातल्या पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश दिल्ली जम्मू आणि चंदिगडसह अनेक ठिकाणी आज लोहरी हा उत्सव साजरा केला जात आहे सुर्याचं उत्तरेकडील मार्गक्रमण याच काळात सुरु होतं पीक कापणी आणि समृद्दीशी लोहरी हा उत्सव जोडलेला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोहरी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद उत्तम आरोग्य घेऊन येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलाशी काल झालेल्या चकमकीत हिजबूल कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले असून घटनास्थळावरुन शरतं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे हिजवूल कमांडर हम्माद खानचा त्याच्या दोन साथादारांसह खात्मा होणं हे दहशतवादा विरुद्धच्या लढाईतील मोठं यश आहे असं काश्मिरचे पोलीस महानिर्देशक विजयकुमार यांनी काल वार्ताहरांना सांगितलं याशिवाय माजी पोलीस असलेला हिजबूल कमांडर नवीद बाबू आणि पोलीस अधिकारी देविंदर सिंह यांच्या अटकेलाही त्यांनी दुजोरा दिला पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह यांच्या सहभागाबाबत अधिक चौकशी केली जात असल्याचं कुमार म्हणाले रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचं मत केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे ते नवी दिल्लीत आयोजित रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते देशातल्या रस्ते अपघातात मृत्युमुछी पडलेल्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षात चार टक्क्यांनी वाढ झाल्याच्या अहवालाबाबतही त्यांनी दुःख व्यक्त केलं या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन हे अपघात कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं

जेएनयु प्रशासनाला या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्यात यावेत तसंच ते पोलिसांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला दिली या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे काश्मिर खोरं आणि जम्मूच्या पर्वतीय क्षेत्रात ताज्या हिमवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे श्रीनगर विमानतळावरही विमान सेवाही यामुळे प्रभावित झाली आहे जवाहर बोगद्याजवळ काल रात्री जोरदार हिमवृष्टी झाल्यामुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे जम्मू राष्ट्रीय क्षेत्राचे वरीष्ठ पोलीस अधिक्षक जे एस जोहर यांनी ही माहिती दिली पुढल्या चोवीस तासात काश्मिर खो यात अनेक ठिकाणी हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे भविष्यातील ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद आजपासून अब्धाबी धे सुरु होत आहे

यंदाची संकल्पना ऊर्जेचा जागतिक वापर उत्पादन आणि गुंतवणूक याबाबत पुनर्विचार अशी आहे

सायकलिंग आणि एथलेटिक्स प्रकरातल्या उत्तम कामगिरीमुळे महाराष्ट्रानं गुवाहाटी धिल्या खेलो धिंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखलं आहे या दोन्ही प्रकारात महाराष्ट्रानं काल दोन सुवर्णपदकं जिंकली

आज तिरंदाजी धावणे जिम्नॅस्टिक्स जुडो कबङ्डी नेमबाजी टेबलटेनिस व्हॉलीबॉल प्रकारातले अनेक सामने होणार आहेत ाणमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे द्यावेत या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तेहरानमधे निषेध मोर्चे काढले युक्रेनच्या विमानावर जिणी सैन्यानं चुकून मिसाईल हल्ला केला अशी कबुली जिणच्या हवाई दलानं दिल्यानंतर ही निदर्शनं करण्यात आली